दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते देशातील बहुतांश स्टार्ट अप्स छोट्या शहरांमध्ये सुरू होत असून कृषी ते अंतराळ विज्ञानापर्यंत त्यांची व्याप्ती वाढली आहे असंही पंतप्रधान म्हणाले हे दशक भारतात नवनव्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या निर्माणाचं आहे देशातील कंपन्यांच्या विकासात व्यवस्थापन तज्ञांची मोठी भूमिका असते युवकांनी आपल्या कारकिर्दीला भारताच्या आकांक्षाशी जोडून घ्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आय आय एम संबलपूर ओडिशाच्या समृद्ध वारश्याचे प्रतीक ठरेल

ओडिशाचे राज्यपाल प्राध्यापक गणेशी लाल मुख्यमंत्री नवीन पटनाईक यावेळी उपस्थित होते हर्षवर्धन देशात कोरोना वरील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मोफत लस देण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं

हर्ष वर्धन यांनी आज दिल्लीत लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आलेल्या रुग्णालयांना भेट देऊन आढावा घेतला लसीची सुरक्षितता आणि गुणवत्ता याबाबत लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलं लसीला मान्यता देताना सरकार कोणत्याही नियमांमध्ये तडजोड करणार नाही पोलिओ लसीकरण मोहिमेच्या वेळीही लोकांनी लस घेण्याबाबत उदासीनता दाखवली होती पण अखेर ही मोहीम यशस्वी झाली असंही हर्ष वर्धन यांनी सांगितलं

हर्ष वर्धन यांनी ट्विटरवर दिलेल्या संदेशात म्हटलं आहे या लसीकरणासाठी दोन हजार मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात आले असूनसर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस हाताळणीबाबतही प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं

त्याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून रिक्रम्ट लसीकरण प्रक्रिया राबक्ताना येणाऱ्या आव्हानांचा अभ्यास करण आणि लसीकरणासाठी तयार केलेल्या को विन या यंत्रणेची उपयुक्तता पडताळण हा या रंगीत तालमीमागचा मुख्य उद्देश आहे

प्रत्येक राज्यानं किमान तीन ठिकाणी रंगीत तालीम घ्यावी अशा सूचना मंत्रालयानं दिल्या होत्या महाराष्ट्रात पुणे नागपूर जालना आणि नंदुरबार जिल्ह्यात ही सराव चाचणी घेण्यात आली

नंदुरबारमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय नवापुर उपजिल्हा रुग्णालय आणि आष्टे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सराव चाचणी घेण्यात आली

देशात लसीकरणाया पहिला टप्पा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आजषी ही रंगीत तालीम महत्वायी ठरणार आहे लसींच्या साठवणुकीसाठी शीतगृह वाहत्तूक व्यवस्था गर्दीचं व्यवस्थापन प्रशिक्षित आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक अशा अनेक बाबींची चाघणी आज घेण्यात आली या आधी पंजाब असाम आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये अशा प्रकारची रंगीत तालीम धेण्यात आली देशात पहिल्या टप्प्यात प्राधान्यक्रम असलेल्या गटातल्या लोकांना ही लस मोफत दिली जाणार आहे

आयसीएमआर ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या रचनेच्या कोरोना विषाणूचं पृथक्करण आणि विश्लेषण करण्यात भारतानं यश मिळवलं आहे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत हे संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेनं अर्थात आयसीएमआरनं दिली आहे आतापर्यंत कोणत्याही देशानं या सार्स कोव्ह दोनचे विश्लेषण करण्यात यश आल्याचं जाहीर केलेलं नाही

आता ब्रिटनमधून आलेल्या नव्या रचनेच्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचे नमुने घेऊन या विषाणूची रचना लक्षणं जाणून घेण्यात भारताला यश आलं आहे असं आयसीएम आरनं म्हटलं आहे

तसंच कॅडिलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना परवानगी देण्याची शिफारसही करण्यात आली आहे

आकाशवाणी लखनौ केंद्राच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार आज गोरखपूर इथं वकिलांच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली यावेळी बोलताना आदित्यनाथ म्हणाले गेल्या वर्षी मार्चमध्ये देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या विषाणूशी लढा सुरू केला आणि या वर्षाच्या सुरुवातीला लसीकरणाची रंगीत तालीम सुरू झाली आहे

लखनौला सहा केंद्रांमध्ये आज लसीकरण रंगीत तालीम घेण्यात आली

दरम्यान या आधी झालेल्या आठव्या फेरीत दोन्ही देशांनी परस्पर संवाद सुरू ठेवण्यासाठी सीमेवरील आमने सामने असणाऱ्या सैन्यांच्या तुकड्या माघारी बोलावण्यावर भर दिला होता सध्या सीमाभागातील स्थिती स्थिर असल्याचंही त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर म्हटलं आहे लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील चर्चेद्वारे भारताशी संवाद चालू ठेवण्याची चीनची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं

कर्मचारी सावर्जनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्रसिंह यांनी ही घोषणा केली विशेषतः केंद्रीय राखीव पोलिस दल सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांमध्ये कठीण परिस्थितीत काम करावं लागत असल्यानं या दलांमधल्या तरुण जवानांच्या दृष्टीनं नवीन घोषणा लाभदायी ठरेल असं जितेंद्रसिंह यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नियम सोपे करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मध्यप्रदेश केंद्रसरकारनं आणलेले तीन नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याचं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी कटीबद्ध आहे नव्या शेतकरी कायद्याबाबत काही राजकीय पक्ष शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्यात येणार नाहीत तसंच कंत्राटी शेतीमध्ये शेतकऱ्यांना अधिक पैसा मिळणार आहे चार जानेवारीला शेतकरी आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्यात होत असलेल्या चर्चेत या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेल असा विश्वास शिवराज सिंग चौहान यांनी या वेळी व्यक्त केला रेल्वे मालवाहतूक भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक केली असून यातून रेल्वेला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे

माल वाहतुकीला चालना देण्यासाठी रेल्वेनं अनेक सवलतीही दिल्या होत्या

मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक दूरदर्शी नेता असून त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्यानं नवी उंची गाठत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं अमेरिकेतल्या एका संस्थेनं जगातल्या प्रमुख नेत्यांच्या लोकप्रियतेबाबत सर्वेक्षण केलं यातही मोदी यांची लोकप्रियता मोठी असल्याचं दिसून येत असं ते जावडेकर म्हणाले

त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे महाराष्ट्र लोककला महाराष्ट्रातल्या लोककलांचा इतिहास जडणघडण लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी लोककला रंग ही संवाद मालिका राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज आणि यू ट्यूब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली